त्याचबरोबर हा प्रकल्प मंजूरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविण्याचा निर्णयही त्यांनी आज मुंबईत झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या सदनिका प्राधान्यानं वितरीत करायला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली

पुणे महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक परिवहन आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली प्राधिकरण क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा प्रकल्पासाठी विकासकांकडून निधी वसुल करणे पुणे रिंगरोड प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली केरळच्या प्रग्रस्तांसाठी आरोग्य शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तज्ञ डॉक्टरांचं वैद्यकीय मदत पथक आज मुंबईहन रवाना झालं पाच टन साहित्य तसंच पथक केरळला पाठवलं जाणार आहे

केरळ सरकारनं मागवलेल्या निकडीच्या बाबींचा यात समावेश असून अन्न पाकिटे दूध पावडर ब्लॅकेट बेडशीट्स कपडे साबण सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य प्राधान्यानं पाठवलं जात आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातल्या दसरा चौकात सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातल्या अनेक पेठा तसंच तालिम संस्थांनी आज मोर्चा काढला

मोर्वेक यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिका यांना सोपवलं सांगली महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवशी यांची निवड झाली आहे

स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे तटर्स्थ राहिले महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या चार विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत

त्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीनं केली जाईल असे ते म्हणाले

राज्याच्या विविध भागातून नऊ ते अकरा ऑगस्टदरम्यान गावठी बॉम्ब आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले या प्रकरणी एटीएसनं काल त्याला अटक केली आणि आज त्याला न्यायालयात हजर केलं स्फोटकं कायदा स्फोटक पदार्थ आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदयाखाली ही अटक केल्याचं एटीएस अधिकाऱ्यानं सांगितलं

पांगारकर जालना महापलिकेचा माजी सदस्य आहे अंधश्रद्वा निमूर्लन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयनं त्याला शनिवारी ताब्यात घेतलं होतं

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे नेमबाज दीपक कुमार यानं भारतासाठी रौप्य पदक पटकावलं

राज्याच्या अनेक भागात आजही पावसानं हजेरी लावली नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू आहे गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या धरणांमधे पाणीसाठा दहा टक्क्यानी वाढला आहे काही धरणं शंभर टक्के भरली आहेत सहा धरणं भरण्याच्याया मार्गावर आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या बहतांश भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सांगलीत औदुंबर अल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे वारणा नदीकाठची भात ऊस आणि त्रि पिकं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

जिल्हयाच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस होत आहे

रत्नागिरी जिल्ह्यात एक मच्छीमारी नौका आज सकाळी समुद्रात बुडाली मात्र दुसऱ्या नौकेवरच्या खलाशांनी बुडणाऱ्या नौकेवरच्या सर्व सातही खलाशांना वाचवलं आहे राजापूर तालुक्यातल्या तुळसुंदे श्रेली महालक्ष्मी ही मच्छीमारी नौका आज सकाळी मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आज भर पावसात ध्रळे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं

मान्सून सध्या मराठवाडा भागात सक्रीय आहे आज कोकणात बह्तेक ठिकाणी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बहुतेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोर पाऊस पडेल तर दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा शारा वेधशाळेने दिला आहे